न्याय सर्वांसाठी सुलभ होण्याच्या आवश्यकतेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा भर

काही अपवाद वगळता त्रर ठिकाणी मतदान शांततेत पार पडलं सिसाई मतदारसंघात बाघानी धिं पोलिस आणि स्थानिकांमधे झालेल्या हाणामारीत एक जण ठार तर दोघे जखमी झाले छैबासा शि नक्षलवाद्यांनी एक बस पेटवून दिली पश्चिम सिंघभूमच्या पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार मतदारांच्या वाहतुकीसाठी ही बस तैनात होती

न्याय सर्वांसाठी सुलभ होण्याच्या आवश्यकतेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भर दिला आहे जोधपूर श्विं राजस्थान उच्च न्यायालयाच्या नविन मारतीचं उद्घाटन केल्यावर ते म्हणाले की न्याय वेळेत मिळवण्यासाठी न्यायव्यवस्थेनं काम करणं गरजेचं आहे समाजातल्या गरजू आणि उपेक्षित घटकांसाठी कायदेशीर सेवा मोफत असणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर महत्वाची भूमिका बजावेल असं ते म्हणाले सर्वांना समजण्यासाठी न्यायालयाचे आदेश स्थानिक भाषांमधे उपलब्ध असले पाहिजेत असं कोविंद यांनी सांगितलं आपले आदेश नऊ भाषांमधे उपलब्ध करायच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतूक केलं सरन्यायाधीश एस

बोबडे यांनी सांगितलं की न्यायानं कधीही सूडाची भूमिका घेऊ नये कारण त्यामुळे न्यायव्यस्थेचं चारित्र्य नष्ट होतं

पाकिस्ताननं दहशतवाद शासकीय धोरण ठरवल्याचं प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे ते आज डेहराडूनच्या भारतीय लष्करी अकादमीच्या उत्तीर्णता संचलनात बोलत होते पाकिस्ताननं चारवेळा युद्ध पुकारलं आणि चारही वेळा त्यांना हार पत्करावी लागली मात्र यातून काहीच बोध न घेणारं हे विचित्र शेजारी राष्ट्र असल्याचा टोला सिंग यांनी लगावला राजनाथ सिंग यांनी त्यानंतर दिल्लीत प्लॉगिग सजगता अभियानाला हिरवा झेंडा दाखवला सकाळच्या व्यायामासाठी धावतानाच कचरा उचलण्याचा हा अनोखा उपक्रम आहे संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते देशभरात चारशे ठिकाणी प्लास्टिक से रक्षा स्वच्छता ही सुरक्षा अभियान राबवलं जाणार आहे स्वच्छतेमुळे समाजाची प्रगत बाजू समोर येते असं सिंग यांनी सांगितलं संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक सवयी अवलंबाव्यात असं आवाहन केलं आहे गेल्या चार वर्षांत हवामान बदलावर भारतानं आघाडीवर राहून उपाय योजले आहेत असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

स्पेनची राजधानी माद्रिद शिं निघण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की वनांच्या आतील भागात आणि बाहेरही झाडांची लागवड करणाऱ्या थोड्या देशांपैकी भारत एक आहे माद्रिद ाच्ये जावडेकर कॉन्फरन्स ऑफ पार्टीज अर्थात कॉप ट्वेंटीफाईव्ह परिषदेत भाग घेण्यासाठी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत कॉप ट्वेंटीफाईव्ह परिषदेत भारत विधायक आणि सकारात्मक दृष्टीकोनतून भाग घेत असून आपल्या दीर्घकालीन हिताच्या विकासाचं संरक्षण करण्याच्या दिशेनं काम करेल असं जावडेकर म्हणाले हवामान बदलावर कार्यवाहीच्या क्षेत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या योगदानावर त्यांनी जोर दिला

राज्यसरकार हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेईल आणि आरोपींना कठोर शासन करेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

राज्यमंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली पिडितेचा मृतदेह खेडा या तिच्या गावी सरकारतर्फे पाठवण्यात आला आहे विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या घटनेविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं केली बसपा प्रमुख मायावती यांनी राज्यपालांची भेट घेऊन महिलांच्या सुरक्षितेसाठी कडक पावलं उचलण्याची मागणी करणारं निवदेन दिलं आहे

राजधानी बगदादमधे काल ही दुर्घटना घडली बगदादमधल्या खिलानी चौकात हा हल्ला झाला वाढता राजकीय हस्तक्षेप तसंच राजकीय पुनर्रचनेच्या विरोधात जिकींचं आंदोलन सुरु होतं यापूर्वीही ज्ञाणधार्जिण्या ज्ञाकी सैनिकांकडून आंदोलनकर्त्यांवर हल्ले झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यानीं केला दरम्यान आंदोलक समर्थक असलेल्या क्लेरीक सद्र यांच्या घरावर ड्रोनद्वारा बॉम्ब टाकण्यात आला पुण्यात सुरु असलेल्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षक परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं आज दिवसभर सी व्ही रामन सभागृहात प्रधानमंत्र्यांनी पोलीस अधिका याशी संवाद साधला चर्चा केली

शिवाय केंद्रीय तपास यंत्रणा निमलष्करी दलाचे अधिकारीही या परिषदेला उपस्थित आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पूर्णवेळ उपस्थित आहेत या परिषदेची उद्या सांगता होईल केनियातल्या वजीर प्रांतात बसवर करण्यात आलेल्या हल्ल्यात अनेक पोलिसांसह किमान दहा जण ठार झाले सोमाली उलामी शेबाब गटानं काल हा हल्ला घडवून आणल्याची माहिती अध्यक्षीय प्रवक्त्यानं एका निवेदनात दिली सुरक्षा दलांनी मारेक यांच्या मागावर असल्याचं त्यानं सांगितलं आहे हल्ला झाला तो भाग सोमालियाच्या सीमारेषेवर असून या भागात शेबाबचे हल्ले नित्याचे आहेत

श्रीलंकेच्या संरक्षण अधिका याला ब्रिटीश न्यायालयानं दिलेली शिक्षा राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं श्रीलंकेनं म्हटलं आहे

लंडनमधल्या तामिळी निदर्शकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फर्नांडो याच्यावर आहे ब्रिटीश न्यायालयानं त्यांना आर्थिक दंड ठोठावला असला तरी त्यांच्याविरोधात वॉरंट बजावलेलं नाही अलायन्स एअर या एअर डियाच्या मालकीच्या विमान कंपनीनं आज उडाण योजने अंतर्गत गुवाहाटी दिमापूर आणि फाळला जोडणारी विमानसेवा सुरू केली या दोन्ही मार्गांवर आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरू असेल नागालड्ये वाहतूक मंत्री पी पायवांग यांनी दिमापूर विमानतळावरून या सेवेला हिरवा झेंडा दाखवला या नवीन सेवांमुळे राज्याच्या पर्यटन सेवेला आणि आर्थिक वाढीला मदत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

नुकत्याच झालेल्या आदी महोत्सवात आदिवासींच्या मालाचा विक्रमी खप झाला होता

पुरुषांच्या स्पर्धेत रशपाल सिंगनं रौप्य तर शेरसिंगनं कांस्यपदक पटकावलं महिलांच्या स्पर्धेत ज्योती गावटेला कांस्यपदक मिळालं भालाफेक स्पर्धेत पुरुषांमधे शिवपाल सिंगनं रौप्य आणि महिलांमधे कुमारी शर्मिलानं कांस्यपदक मिळवलं